लोकसभा रु्थगित आजही कृषी कायद्यांविरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाजात अनेकदा व्यत्यय आला लोकसभेचं कामकाज आज संध्याकाळी चार वाजता सुरू झालं

सदनाचं कामकाज सुरू होताच कॉंग्रेसडीएमके टीएमसी डावे पक्ष शिवसेना आदींनी गोंधळ सुरू केला त्यावेळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना वारंवार शांततेच आवाहन केलं या विषयावर चर्चेसाठी पुरेसा वेळ देण्यात येणार असल्याचंही सांगितलं पण गोंधळ थांबला नाही त्यामुळं अखेर सभापतींनी सभागृहाचं कामकाज पाच वाजेपर्यंत तहकूब केलं त्यानंतर पुन्हा पाच वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभापतीं समोरच्या जागेत जाऊन घोषणाबाजी सुरू केली त्यामुळं पुन्हा सदनाचं कामकाज सहा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं

भाजपचे खासदार अभय भारद्वाज आणि कॉंग्रेसचे अहमद पटेल यांच्या निधनानं गुजरातमधील दोन जागा रिक्त झाल्या आहेत तर आसामचे खासदार बिस्वजीत दायमरी यांनी राजीनामा दिल्यानं इथली एक जागा रिक्त झाली आहे

निवडणूकीच्या तयारीदाराम्यान या सर्व मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी गुजरात आणि आसामनं यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी सूचनाही या राज्यांच्या मुख्य सचिवांना आयोगानं दिली आहे आयोगानं दोन्ही राज्यांसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे रिझर्व्हबँक पतधोरण भारतीय रिझर्व्ह बँक उद्या चालू आर्थिक वर्षातील शेवटचे द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे उद्या सकाळी दहा वाजता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शाक्तीकांता दास यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक समाप्त होईल त्यानंतर बारा वाजता पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केलं जाईल

त्याचा आधार घेत रिझर्व्ह बँक पतधोरणात रेपो दरातील बदल करू शकते दिल्ली थनबर्ग भारत सरकार विरोधी अभियान सुरू करण्याच्या उद्देशानं एका ट्विटर अकाउंटवर टूलकीट टाकण्यात आलं होतं मात्र नंतर ते काढून टाकण्यात आलं भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी ट्विटरवर हे टूलकीट तयार करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं दिल्ली पोलीसांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं धर्म जात या आधारावर गटांमध्ये द्वेष पसरवण्याचं कारस्थान याद्वारे रचण्यात आल्याचं पोलीसांनी सांगितलं पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्ग हिनं हे टूलकीट ट्विटरवर शेअर केलं होतं मात्र नंतर ते काढून टाकण्यात आलं

ही यंत्रणा दाखल केल्यानंतर प्रती महिना एक अब्ज व्यवहारांची संख्या गाठण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला त्यानंतरचा एक अब्जांचा टप्पा गाठण्यास मात्र एका वर्षापेक्षा कमी कालावधी लागला असल्याचंही या वेळी सांगण्यात आलं मोबाईल वर विविध बँक खात्यांशी जोडून आर्थिक व्यवहार सहजतेनं करण्याची सुविधा देणारी ही सुरक्षित डिजिटल सेवा आहे शेअरबाजार दोन्ही प्रमुख भारतीय शेअर बाजारांमधील तेजी आजही कायम होती

गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आता रोप वे आणि पर्यायी वाहतूक सुविधांवरही लक्ष देणार असून यामूळं रोपवे आणि पर्यायी वाहतूक सुविधांचा व्यवस्थित विकास होण्यास मदत होईल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं यामुळं द्र्गम भागातही दळणवळण सुविधा निर्माण होतील आणि मुख्य मार्गांवर गर्दी कमी होईल रोपवेसाठी सुरक्षिततेचे विविध नियम आणि शुल्कही निश्चित करण्यात येईल

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता सरकारनं संबधित कायद्यातील सुधारणेबाबत अधिसूचना जारी केल्याचंही त्यांनी सांगितलं

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज दुपारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

त्यात सातत्याने घट होत असल्याचंही दिसत आहे असंही भूषण यांनी सांगितलं

ब्रिटन कोरोना ब्रिटननं आज फायझर इंक आणि अॅस्ट्राझेन्का यांच्या कोरोनावरील लसींच्या संयुक्त चाचणीला सुरुवात केली या दोन्ही लसी एका पाठोपाठ एक दिल्यानंतर प्रतिकारक क्षमता वाढते का याबाबतची तपासणी या चाचणीतून केली जाईल या चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष जून महिन्यापर्यंत येतील अशी अपेक्षा आहे या चाचणीत प्रथम फायझरची लस आणि नंतर एस्ट्राझेन्काची लस दिली जाईल

सरकारी सुड्ट्या वगळता प्रत्येक शनिवार आणि रविवारी राष्ट्रपती भवन खुलं राहणार आहे इथं भेट देण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे

मास्क वापरणं आणि कोविड सुरक्षेच्या नियमाचे काटेकोर पालन बंधनकारक आहे एरो इंडिया बंगळूरूमध्ये सुरू असलेल्या एरो इंडिया शो मध्ये आज दुसऱ्या दिवशीही भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांनी चित्तथरारक कसरती करत प्रेक्षकांची मनं जिंकली तेजस हॅलीकॉप्टर ध्रुव सूर्य किरण आणि सारंग अशा हवाई कसरती यावेळी सादर झाल्या

हरदीप सिंग पुरी केंद्रीय गृहबांधणी आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज राजधानी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं भूमिपूजन केलं त्यानंतर आता या ठिकाणी नव्या संसद भवनाच्या उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे

या प्रकल्पासाठी अंदाजे सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे

भीमसेन जोशी पंतप्रधान हिंद्रस्थानी शास्त्रीय संगीतातील स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे पंडीतजींचे भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान कायम स्मरणात राहील त्यांच्या गायकीनं जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवली त्यांच्या जन्मशताब्दी यंदा सुरू होत असल्यानं हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

भीमसेन जोशी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज पासून सुरुवात झाली या निमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे पंडितजींना मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली पंडितजींच्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या कार्याचा गौरव जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या वतीनं मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि त्यांच्या जन्मस्थळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून या महान गायकाच्या सांगीतिक योगदानाचा जागर यानिमित्तानं केला जाईल असंही देशम्ख यांनी सांगितलं नाना पटोले राजीनामा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला अध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला त्या आधी पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली पक्षाध्यक्षांच्या आदेशावरुन राजीनामा दिला असल्याचं पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं विधानसभेचा नवा अध्यक्ष कोण याचा निर्णय महाविकास आघाडीच घेईल असंही ते म्हणाले क्रिकेट कसोटी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला क्रिकेट कसोटी सामना उद्यापासून चेन्नईमध्ये सुरू होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय हा सामना होणार आहे

आय सी सी च्या जागतिक कसोटी सामन्यांच्या स्पर्धेतली अखेरची मालिका असणार आहे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडनं या आधीच स्थान पटकावलं आहे आता भारत आणि इंग्लंड यांच्यातला कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश करतो याबाबत उत्सुकता आहे